विधानसभेत संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी याप्रकरणी सात दिवसात चौकशी करुन दोर्षीचं निलंबन करण्यात येईल असं आब्बासन दिलं याप्रकरणी चौकशीचा प्राथमिक अहवाल सरकारनं उद्यापर्यंत सादर करावा असे निर्देश विधानपरिषदेत सभापती रामराजे नाईक निबांळकर यांनी दिले या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी दिलं झालेल्या प्रकाराबद्दल सरकारच्या वतीनं त्यांनी दिलगिरी व्यक्त केली विधानसभेत सरकारनं काल मांडलेल्या चार हजार दोनशी चौ यांशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांवर आज चर्चा सुरु राहिली राज्यावर कर्जाचा बोजा वाढत असल्याबद्दलचं सांगत राष्ट्र्वादी काँप्रेसचे नेते छ्गन भूजबळ यांनी आज राज्यसरकारवर सडकून टीका केली संध्याकाळी चर्चेअखेरीस मागण्या मंजूर झाल्याचं उपाध्यक्ष विजय औटी यांनी घोषीत केलं मूळ आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला लवकरात लवकर पाठवण्यात येईल असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं केवळ निवडणूकीसाठी धनगर समाजाला आरक्षणाचं गाजर सरकार दाखवत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी केला

राज्यशासन सेवेतल्या मागासवर्गीयांच्या पदोन्नती संदर्भात शासनधोरणाच्या निषेधात आज आझाद मैदानावर राज्यव्यापी मोर्चा काढण्यात आला होता राज्यभरातून आलेले मागासवर्गीय अधिकारी असंघटित कामगार अंगणवाडी सेविका तसेच मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले होते स्वतंञ मजदुर युनियनचे राज्य अध्यक्ष सागर तायडे यांच्यासह शिष्टमंडळानं सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिलं डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन संशोधन आणि विकास संस्थेनं जमिनीवरुन हवेत त्वरित पोहोचणा या देशांतर्गत बनावटीच्या क्षेपणास्त्राची आज चंदीपूरच्या प्रक्षेपण स्थळावरुन यशस्वी चाचणी केली क्षेपणास्त्राची पुढे जाण्याची क्षमता गती नियंत्रण त्याची रचनात्मक बांधणी याचा अंदाज यावेळी घेण्यात आला

देशाच्या सैन्यदलाने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या कारवाईबद्दल अभिनंदन करणारा प्रस्ताव आज राज्य विधानसभेत जल्लोषात एकमताने मंजूर केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामकाजाला सुरुवात होताच याविषयी निवेदन करीत घडलेल्या घडामोडीची माहिती दिली त्याला विरोधी पक्षानं समर्थन दिलं प्रारंभीच सत्ताधारी भाजप सदस्यांनी घोषणबाजी करून कारवाईचं कौतुक केलं विधान परिषदेनं ही सरकारचं अभिनंदन करणारा प्रस्ताव मंजूर केला भारतीय हवाईदलानं आज पहाटे पाकव्याप्त कश्मीरमधल्या खैबर पख्तुनख्वा भागात बालाकोट श्वीं जोरदार हल्ले करुन जेश ए महम्मदचा सर्वात मोठा अड्डा उद्ध्वस्त केला परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी आज नवी दिल्ली के बातमीदारांना ही माहिती दिली भारतात आणखी आत्मघातकी दहशतवादी हल्ले करण्यासाठी जैश ए महम्मद फिदाईन जिहादींना प्रशिक्षण देत विश्वसनीय माहिती मिळाली होती त्यामुळे ही कारवाई केल्याचं त्यांनी सांगितलं

आजच्या कारवाईने पाकपुरस्कृत दहशतवादाला योग्य उत्तर मिळाल्याची भावना देशभरातून व्यक्त झाल्या सर्व राजकीय पक्षांनी या कारवाईचं स्वागत केलं आहे भाजपानं प्रधानमंत्र्यांच्या दृढ उंछाशक्तीचा गौरव केला आहे कॉंप्रेस अध्यक्ष राहूल गांधीनी भारतीय वायुसेनेबद्दल आदर व्यक्त करत या कारवाईचं स्वागत केलं आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बर्स्तिी तसंच तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीसामी यांनीही या कारवाईचं स्वागत केलं आहे संरक्षण राज्यमंत्री सुभाश भामरे यांनीही या कारवाईबद्दल संतोष व्यक्त केला आहे आपल्या वीर जवानांनी पाकिस्तानला अद्दल घडवली आहे भारतीय वायुदलाचा आपल्याला सार्थ अभिमान आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही वायुदलाचे अभिनंदन करुन संपूर्ण देश सरकार सैन्याच्या पाठीशी उभे असल्याचं म्हटलं आहे क्रिडाजगताकडूनही या कारवाईचं स्वागत होत आहे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर वीरेन्द्रई सहवाग शिखर धवन आणि अजिंक्यं रहाणे बैडमिंटनपट्र सायना नेहवाल एच एस प्रणोय आणि किदम्बीा श्रीकांत साक्षी मलिक आणि योगेब र दत्तन मुष्टीयोद्वा मनोज कुमार और टेनिस खेळाडू महेश भूपति यांनीही या कारवाईबद्दल प्रधानमंत्री नरेन्द्र मोर्दीचं कौतुक केलं आहे पाकपूरस्कृत दहशतवादाला भारताने चोख उत्तर दिल्याबद्दल सर्वसामान्य जनतेनेही समाधान आणि आनंद व्यक्त केला

राज्यातल्या जनतेनं कारवाईचं स्वागत करत आनंद व्यक्त केला अश्या बातम्या ठिकठिकाणच्या आकाशवाणी वार्ताहरांनी दिल्या आहेत देश सुरक्षित हातात असून देश सन्मानाला धक्का पोहोचेल असं काही घड्र देणार नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज राजस्थानात चुरु क्रें आयोजित सभेत बोलत होते देशापेक्षा महत्त्वाचं काहीच नसुन देशाची सेवा करणाऱ्या व्यक्तींपूढे राष्ट्रउभारणीचं काम करणाऱ्या प्रत्येकापूढे आपण नतमस्तक असल्याचं ते म्हणाले

भारतीय सैन्याने आज सकाळी पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केल्याच्या तसंच जागतिक बाजारातल्या नरमाईच्या पार्श्वभूमीवर शेअरबाजारात खरेदीदारांमध्ये निरुत्साह दिसून आला